ग्रामपरिवर्तकांच्या दीक्षांत सोहळ्यात ते काल मुंबईत बोलत होते ग्रामीण भागातल्या परिवर्तनाची कहाणी सांगणाऱ्या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं ग्रामीण भागच्या सामाजिक परिवर्तनाचं हे अभियान खाजगी क्षेत्राच्या सहभागातून राज्यातल्या एक हजार खेड्यांमधे राबवण्यात आलं

समानता एक्सप्रेस असं या गाडीचं नाव असून ही विशेष भारत दर्शन गाडी नागपूर ध्रून सुटणार आहे गौतम बुद्ध आणि संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित महत्वाची स्थळ या प्रवासात जोडली जातील यामध्ये चैत्यभूमी महू बोधगया सारनाथ वाराणसी लुंबिनी क्शीनगरआणि दीक्षाभूमी या स्थळांचा समावेश आहे

आर सी टी सी नं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्धभूमीवर लोकसभेच्या सभापती सूमित्रा महाजन यांनी येत्या बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे लोकसभेचं कामकाज सुरळीत चालावं याकरता या बैठकीत सर्व पक्षीय खासदारांना आवाहन करणार आहेत

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या गुरुवारी सुरु होत असून त्याआधी उद्या केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी सरकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची बैठक बोलावली आहे केंद्रीय मंत्री अरुण जेटली सध्या उपचारांसाठी अमेरिकेला गेले असल्यानं अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी गोयल यांच्यावर सोपवण्यात आली आहे बँकांची बुडीत कर्ज आणि लघु तसंच मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा या विषयांवर उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे ा स्कीस या दहशतवादी संघटनेबरोबर लागे बांधे असल्याच्या आरोपावरून दहशतवाद विरोधी पथकानं काल मुंब्रा श्रेन एका युवकाला अटक केली

ते काल राळेगणसिद्धी इथं वार्ताहरांशी बोलत होते अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली

ा डोनेशियातल्या जकार्ता ध्व होणाऱ्या बह्निंटन स्पर्धेत अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालचा सामना आज स्पेनच्या क्सीलिना मरीन हिच्याशी होणार आहे

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचा अंतिम सामना आता सर्वियाचा नोवाक जोकोविच आणि स्पेनच्या राफेल नडाल यांच्यात सुरू आहे

नंतर त्यांना नौदलाच्या अक्षिनी रुग्णालयात पाठवण्यात आलं राज्यात थंडीचा कडाका वाढला असुन अनेक भागात ढगाळ वातावरण आहे नांदेड जिल्ह्यात मागच्या दोन तीन दिवसांपासुन सुर्यदर्शन झालेलं नाही उस्मानाबाद सातारा अहमदनगर कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही ढग दाटून थंड वारे वाहत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे बृलडाणा जिल्ह्यातही हवामानात गारवा असुन ढगाळ वातावरणामळे गव्हावर तांबा रोग पडला आहे औरंगाबाद शहर आणि परिसरातही तापमानात घट झाली आहे मुंबईत अद्यापही थंडीचा कडाका कायम असून थंडगार वा यांमुळे मुंबईकरांना सुखद वातावरण अनभवायला मिळत आहे येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्टात तरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे याकाळात राज्यात त्वेर ठिकाणी हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे